सीतारामन अमेरिका आणि चीन या बलाढय देशांची आर्थिक स्थिती विचारात घेता भारताची आर्थिक स्थिती सध्या खूपच चांगली आणि आशादायक आहे आणि ती अधिकाधिक सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिली नवी दिल्लीत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांची घोषणा केली

घरं वाहनं आणि जीवनावश्यक वस्तृंच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून बँक व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्या म्हणाल्या

तत्पूर्वी त्यांनी पॅरिसमध्ये भारतीय समृदायाशी संवाद साधला

पॅरिस मधिल युनेस्कोच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचा आमच्या प्रतिनिधीनं दिलेला हा वृत्तांत पॅरिस मधलं यनेस्कोचं सभागृह काल भारत माताकी जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी दमदमलं मृळचे भारतीय असलेले पण चार पाच पिढ्यांपासून फ्रान्समध्येच राहणारे फ्रेंच नागरिक आणि आजकाल कामानिमित्त आलेले लोक तसंच शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी हजारोंच्या संख्येन आपल्या मायदेशाच्या पंतप्रधानांच भाषण ऐकायला आले होते

त्यानंतर त्यांनी पहिल्या महायुद्धात फ्रान्सच्या भूमीवर भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाला उजाळा दिला

आज भारतीय नागरिक फ्रान्सच्या विकासात मोठं योगदान देत आहेत हे पंतप्रदानांनी आवर्जून नमूद केलं ते म्हणाले की भारत फ्रान्स मधली आजची मैत्री म्हणजे इंडियाचा इन आणि फ्रान्स चा फ्रा मिळून तयार झालेला विकासाचा इन्फ्रा आहे भारत सरकारनं अशी उद्दिष्ट निश्वित केली आहेत जी आधी अशक्यप्राय मानली जात होती असं सांगून पंतप्रधानांनी आपल्या सरकारनं घेतलेल्या धाडसी निर्णयांवर प्रकाशझोत टाकला

भ्रष्टाचार मुक्त विकसित भारत निर्माण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्द असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत फ्रान्स सांस्कृतिक संबंधाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी फ्रान्सच्या सांस्कृतिक क्षितिजावर आता गणेशोत्सव दिमाखानं विराजमान झाल्याचा उल्लेख केला थोड्याच दिवसात पॅरिस शहर गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं दुमदुमून जाईल असं त्यांनी म्हणताच संपूर्ण सभागृह गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं दुमदुमून गेलं नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पॅरिस संयुक्त अरब अमिराती मध्येपंतप्रधान अबू धाबीचे युवराज मोदम्मद बीन झायद अल नाहयान यांच्याशी ते आज चर्चा करणार आहेत संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑडर ऑफ झायद देऊन पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात योणार आहे

परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली पाक काळ्या यादीत दहशतवादाला खतपाणी घातल्याबद्दल आशिया प्रशांत समुहाच्या आर्थिक कृती दलानं पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलं आहे

या महिन्याच्या अखेरीस साखर आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीत ऊस उत्पादन आणि पुराने झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज घेतला जाणार आहे

साखरेबरोबरच मळी आणि इथेनॉलच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे सी जी चि चि सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन या योजनेच्या पूणे कार्यालयाचे अतिरिक्त संचालक उदय केळकर यांनी केलं आहे सी जी एव एस अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली राज्यात पुणे नागपूर आणि मुंबईत सीजीएचएस कार्यान्वित आहे असं सांगून ते म्हणाले विशिष्ठ स्वरुपाची क्र आकर्षक विमा योजना आहे ज्याचा लाभ फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळतो

डायबेटिक लोकांना इनश्यूलिन कसं घेणं गोळ्या कुठल्या घ्यायच्या कधी घ्यायच्या कुठले व्यायाम करायचे आहार काय करायचा यासंबंधातली सगळी माहिती सांगितली जाते बैठक केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय विभागाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सोडवणार असून त्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी काल मुंबईत दिली या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते

या कार्यक्रमात महाराष्ट्राला दूसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या सचिव आय के कुंदन यांनी हा पुरस्कार स्वीकारला

निधन कोल्हापर मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा आशा आपराद यांचं काल पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात फुलेवाडी इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झाले

जन्माष्टमी देशभरात काल श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली ठीकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री कृष्णजन्म साजरा झाला आज राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह असेल त्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत कडेकोट बंदोबस्त केला असून गोविंदा पथकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे दहिहंडीनिमित्त आज मुंबई ठाणे नवी मुंबई भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बॅडमिंटन स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर बी साई प्रणीतनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे हवामान गेल्या चोवीस तासांत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला